भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे माजी प्रमुख डॉ कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आराखडा मन्ष्य बळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे काल नवी दिल्लीत सोपवला नव्या अभ्यासक्रम धोरणात भारतीय ज्ञान संस्थेचा समावेश करण्याबरोबर खासगी शाळांमध्ये आकारल्या जात असलेली अवाजवी शुल्क आकारणीवर निर्बंध घालण्याची शिफारस करण्यात आली आहे तसंच या धोरणात भारताचे गणित खगोलशास्र तत्वज्ञान मानसशास्त्र योगा स्थापत्यशास्र औषधीशास्रामधल्या योगदानाबरोबरच सुशासन राजकारण समाज संवर्धनसारख्या विषयांचा समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे

या बैठकीत संसदीय पक्षाच्या नेत्या म्हणून सोनिया गांधी यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे या बैठकीत संसदेच्या आगामी सत्रासाठीची रणनिती ठरवली जाणार आहेत

भारतानं पाकिस्तान मधल्या हवाईमार्गाने भारतात प्रवेश करण्याऱ्या सर्व प्रकारच्या विमानांवर निर्बंध घातले होते या निर्बंधाम्ळे या मार्गे येणाऱ्या विमानांना सुमारे तीन तासांपेक्षा जास्त उशीर लागत होता

या तरुणांच्या कुटुंबाचे सातत्याच्या प्रयत्नांमुळे या तरुणांना हिंसाचारापासून परावृत्त करण्यात यशस्वी झालो असल्याचं कुलगामच्या राज्य विकास पोलिसांनी म्हटलं आहे सुरक्षेच्या कारणांमुळे या तरुणांची ओळख जाहिर केली नसल्याचंही पोलिसांनी या याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

संचलनालयानं वाड्रा यांना मनी लॉड्रींग प्रकरणी समन्स काढून काल पुन्हा उपस्थित राहण्यास बजावले होते त्यांना परदेशात बेहिशेबी मालमत्ता खरेदी प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले होते

संचलनालयानं आता वाड्रा यांना चार जून रोजी हजर राहण्यास बजावले आहे

येत्या सहा जूनपर्यंत केरळमध्ये पावसाचं आगमन होईल त्यानंतर साधारणत सप्टेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याचंही विभागानं म्हटलं आहे

या स्पर्धेत आज न्युझीलंड आणि श्रीलंका तसंच अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सामने होणार आहेत भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना येत्या ब्धवारी दक्षिण अफ्रिके विरुध्द होईल